कृषी कायदे दीड वर्षासाठी स्थगित करण्याचा प्रस्ताव काल केंद्र सरकरानं शेतकरी नेत्यांनी दिला होता त्या दरम्यान या कायदयांबाबत सखोल चर्चा करून सकारात्मक तोडगा काढण्याचा प्रयत्न करु असं आवाहन कृषीमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी शेतकरी नेत्यांना केलं होतं मात्र संयुक्त किसान मोर्चाच्या आज झालेल्या बैठकीत हे कायदे रदद करण्याच्या निर्णयावर ठाम असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्ण्यात सिरम इन्स्टियूटला लागलेल्या आग प्रकरणी आज घटनास्थळीला भेट देऊन पाहणी केली या प्रकरणी सखोल चौकशी केली जात आहे कोविशील्ड लस प्लान्ट आणि लसीचा साठा सुरक्षित आहे असं त्यांनी पाहणीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगतलं या द्र्घटनेम्ळे आर्थिक न्कसान झालं असून बीसीजी आणि इतर लसींचं न्कसान झालं आहे मृतांच्या क्टंबियांना आर्थिक सहाय्य देण्यात आलं आहे अशी माहिती सिरम इन्स्टियूटचे अदर पूनावाला यांनी दिली भंडारा जिल्हा रुग्णालयातल्या शिश् विभागाला लागलेल्या आगीच्या दुर्घटने प्रकरणी भंडारा जिल्हा शल्य चिकित्सक यांना निलंबित करण्यात आलं आहे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक यांची अकार्यकारी पदावर बदली शीशू विभाग प्रम्ख तसंच परिसेविका यांच्यावर निलंबनाची कारवाई आणि दोन अधिपरिसेविका आणि एक बालरोगतज्ज्ञ यांच्या सेवा समाप्त करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी वार्ताहरांना दिली या द्र्घटनेसाठी गठीत केलेल्यी चौकशी समितीनं आपला अहवाल काल राज्य सरकारला सादर केला त्या शिफारशींन्सार कर्तव्यात कस्र केल्या प्रकरणी राज्य सरकारनं ही कारवाई केली आहे

त्यासाठी आरोग्य आयुक्त डॉ रामास्वामी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली असून त्यांचा अहवाल आल्यानंतर कृती आराखडा तयार करण्यात येईल असंही टोपे यांनी सांगितलं जिल्हा नियोजन विकास समितीच्या माध्यमातून आरोग्यसंस्थांसाठी निधी उपलब्ध करुन देण्यासंदर्भात सर्व पालकमंत्र्यांना पत्र देण्यात आल्याचंही ते म्हणाले

याउपक्रमाच्याप्रगतीविषयीसमजूनघेऊयातयाअभियानाचेभाजपाचेराष्ट्रीयसंयोजकडॉ

गडचिरोली ताल्क्यात एका ग्रामंपचायतीवर शेतकरी कामगार पक्षप्रस्कृत उमेदवार विजयी झाले आहेत अहेरी विधानसभा क्षेत्रातील बहतांश ग्रामपंचायती राष्ट्रवादी काँग्रेस प्रस्कृतउमेदवारांनी काँग्रेसनं जिंकल्या असून आदिवासी विद्यार्थी संघ प्रस्कृतउमेदवार तिसऱ्या क्रमांकावर राहिला आहे

त्यापार्श्वभूमीवरआजचंद्रपूरजिल्ह्याच्याप्रवासदौऱ्यावरअसतानागडकरीयांनीसंबंधितअधिका ज्यांसहशेडगावफाटाइथंप्रत्यक्षपाहणीकेली

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साजरा होत असलेल्या येत्या प्रजासत्ताक दिनासाठी राज्यशासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या राजशिष्टाचार शाखेनं सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत यान्सार प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमांमधे परस्परांपासून स्रक्षित अंतराचा नियम पाळणं अनिवार्य असेल कोरोनाचा संसर्ग टाळता यावा यासाठी प्रभात फेऱ्या काढू नयेत सांस्कृतिक कार्यक्रम तसंच खेळांचं आयोजन करू नये असं या सूचनांमधे म्हटलं आहे वक्षारोपण आंतरशालेय तसंच आंतरमहाविद्यालय स्तरावर ऑनलाईन पद्धतीनं वादविवाद स्पर्धा प्रश्नमंज्षा तसंच एकात्मतेचे संदेश देणारे तत्सम कार्यक्रम आयोजित करावेत असंही या सूचनांमधे म्हटलं आहे

कोरोनाचाहॉटस्पॉटठरलेल्याधारावीतआजकोरोनाचाएकहीरुग्णआढळलानाही

देशात आतापर्यंत एक कोटी दोन लाखांहन अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत

स्प्रसिद्ध गायक नरेद्र चंचल यांचं आज द्पारी नवी दिल्लीत वार्धक्यानं निधन झालं

या गाण्यासाठी त्यांना फिल्मफेअर प्रस्कारही मिळाला अवतार चित्रपटातल्या चलो ब्लावा आया है या भजनानं त्यांना अमाप लोकप्रियता मिळवून दिली काही दिवसांपूर्वी त्यांनी गायलेलं कोरोनावरचं गाणंही समाजमाध्यमांवर प्रसिद्ध झालं होतं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नरेंद्र चंचल यांच्या निधनाबददल शोक व्यक्त केला

पालकांचे संमतीपत्रघेण्या साठीशिक्षकवर्गप्रयत्नशीलआहे जिल्ह्यातआतापर्यंतएकहीकोरोनाबाधितविद्यार्थीसापडलानसल्यानेदिलासादायकवातावरण आहे सक्तवस्लीसंचालनालयानंआजपीएमसीबँकघोटाळाप्रकरणीविवाग्र्पच्यावसई विरार पालघरइथल्याकाहीठिकाणांवरछापेघातले

मराठवाडासाहित्यपरिषदेच्याकार्यकारिणीच्याबैठकीतयाबाबतचानिर्णयझाला

हिंगोलीजिल्ह्यातकळमन्रीताल्क्यातल्याधांडेपिंपरीइथेबर्डफ्लूचीलागणझाल्याचेस्पष्ट झाले

त्यावर उपाययोजनास्रूअसताना कृष्णाप्र इथे ही दहा कोंबड्या दगावल्याअसल्याची माहितीपश्सं वर्धनविभागानेदिलीआहे

यवतमाळच्याकेळाप्रमतदारसंघातलेभाजपाचेमाजीआमदारराज्तोडसामयांनाकनिष्ठ न्यायालयानेस्नावलेलीतीनमहिनेकारावासाचीशिक्षावरिष्ठन्यायालयानेहीकायमठेवलीआहे